उपक्रमांचं आयोजन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ई बुक आणि संकेतस्थळाचं प्रकाशन मराठवाङ्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण

दरम्यानच्या काळात राज्य सरकारने साडबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे

त्यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी केली जाईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे कायदेशीर सल्ला घेऊन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचही देशमुख यांनी सांगितलं न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं भरतीची घोषणा केली त्यामुळे पोलिस भरतीत मराठा तरूणांची संधी हुकणार आहे

तत्पूर्वी मराठा आरक्षणावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत काल जाहीर करण्यात आलेली पोलीस भरतीची प्रक्रीया थांबवण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्य सरकारनं जाहीर केलेली भरती स्थगित करावी अशी मागणी सातारा येथील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पत्रकाद्वारे केली आहे भरती स्थगित न केल्यास राज्य शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा शाराही त्यांनी दिला आहे दरम्यान आजही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनं करण्यात आली ब्लडाणा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं खामगाव शहरामध्ये सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आजपासून पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला होणारा दूध पुरवठा आजपासून रोखण्याचा धिारा सकल मराठा समाजच्या पदाधिका यांनी कोल्हापूर धिं वार्ताहर परिषदेत दिला नांदेडमध्येही छावा संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर ठिया आंदोलन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच अन्य केंद्रीय मंत्री याबरोबरचं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विविध राजकीय पक्षांचे नेते देश विदेशातल्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी यांच्या दृढ निश्चय आणि मजबूत उंछाशक्तीचं कौतुक केलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या ई बुकचं तसंच वेबसाईटचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी आज केलं या पुस्तकात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी प्रधानमंत्र्यांविषयी लिखाण केलं आहे नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विधास आणि प्रेम यामध्ये दिवसंदिवस वाढ होतं आहे

यानिमित्त मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना व्हीलचेअर वाटप करण्यात आलं पनवेलमध्ये रक्त तसंच प्लाझ्मादान शिबिर नागपूर जिल्ह्यात नेत्र तपासणी शिबीर नाशिक जिल्ह्यात मनमाड शि वृक्षारोपण तसंच क्रीडा साहित्याचं वाटप या निमित्तानं करण्यात आलं

लातूरमध्ये आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हाप्रात मोदीच्या जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शनं भरवण्यात आलं महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असून राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे आपलं राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबवायला हवे त्यासाठी उद्योग विभागानं कृती आराखडा तयार करावा असं निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आज मुंबईत ईज ऑफ डुईग बिजनेस आढावा बैठकीत ते बोलत होते

याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठानं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून तयारी केली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे

औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर धिल्या रेल्वे उड्डान पुलाची प्रलंबित मागणी संदर्भातलं सर्वेक्षण राज्य सरकार आणि रेल्वे विभागानं संयुक्तपणे केलं असून रेल्वे मंडळाकडे अंतिम मंजुरी प्रलंबित होती सांगली जिल्ह्यामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली असून ठेकेदाराला वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्त होत नाही म्हणून मनसेनं आज खळखट्याक आंदोलन केलं

मराठा आरक्षण स्थगितीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हाती येण्यापूर्वीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर साडेबारा हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय करण्यात आला या निर्णयातून मराठा समाजाला डिवचण्याचाच प्रकार राज्य सरकार करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे या सर्व प्रकरणात तातडीने आवश्यक निर्णय ने घेतल्यास रविवारी मुंबईभर आंदोलन छेडण्याचा शाराही मोर्चाने दिला आहे आरक्षणासह विविध प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार अंकुश कदम आदींनी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित केलं प्रवेश प्रक्रिया थांबवण तसंच पोलीस भरतीच्या घोषणेमुळे मराठा तरूणांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता असल्याचंही पवार यावेळी म्हणाले मराठा आरक्षणा संदर्भात सरकारकडे तीन पर्याय असून त्यातील सर्वोच्च न्यायालयासमोर टीकणारा सर्वात योग्य पर्याय जेष्ठ विधिज्ञ आणि वकील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री स्वतः घेतील अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्ती संप्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अज्ञात देशभक्तांनी प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग दुष्काळ मुक्त करण्यात येईल तसंच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं औरंगाबाद िं विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज केली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

जालना ॐ पालकमंत्री राजेश टोपे तसंच उस्मानाबादमध्ये पालकमंत्री शंकरराव गडाख लातूर ॐ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे प्र कुलगुरू डॉ प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हिंगोलीमधे हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ क्व पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं

नांदेड थेल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं परभणी थिं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनं करण्यात आलं निफाड तालुक्यात विंचुर क्षे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज बंदरावर निर्यातीसाठी चारशे कंटेनर थांबलेले आहेत तर सहाशे पेक्षा जास्त ट्रक बांग्लादेश सीमेवर आहे कांदा निर्यात झाला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे

दरम्यान सिन्नर िं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं तर येवला िं प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात कांदा निर्यात बंदी विरोधात खामगाव शेगाव जळगाव जामोदसह अनेक ठिकाणी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध व्यक्त केला सांगलीमध्ये कांदा निर्यात तसंच बेरोजगारी विरोधात युवक काँप्रेसनं ठिय्या आंदोलन केलं राज्यात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेनं चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत

गुजरात आणि कर्नाटक राज्यात शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्यातही महामंडळाच्या बसेसद्वारे पूर्ण आसन क्षमतेनं सुरू करायला महाव्यवस्थापक वाहतूक यांनी मंजूरी दिली आहे प्रवास करताना प्रवाश्यांनी मास्क लावणं आणि सर्विटायझरचा वापर करणं तसंच बसेस पूर्णपणे निर्जंतुक करुनच मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी माझं कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबवण्यात येईल यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनजागृती करावी असं आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे

कोरोनाबाधित रुग्णांच्या मनात मोठ्या प्रमाणावर भिती असल्यानं कोरोनाची लक्षणं दिसली तरी ते घरीच राहतात आणि शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात त्यामुळे मृत्यू संख्येत वाढ होत आहे असंही पालकमंत्री मलिक यावेळी म्हणाले मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचं कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे

वाशिम हिगोंली महामार्गावरील तामसाळा फाट्याजवळ आज मोटर सायकल अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथ परिषदेवर मराठवाडा विभागातून खंडेराव सरनाईक यांची एकमतानं सदस्य म्हणून निवड करण्यात आली